त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं अस आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोंना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतली कालची वाढ पहिल्या लाटेतील उच्चांकाच्या द्प्पट

कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना वठणीवर आणा केंद्रीय पथकांचा राज्याला सल्ला

आरोग्य सेवा आणि प्रशासनातल्या त्रूटी दुर करण्यासाठी पावलं उचलला केंद्राची राज्याला सूचना

गरीब नागरिकांचा विचार न करता टाळेबंदी लावली तर आमचा विरोध भाजपा प्रदेशाध्यक्षांचा इशारा

काल नवबाधितांच्या दैनदिन संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्याही शनिवारपेक्षा बरीच कमी होती

ही संख्या पहिल्या लाटे मध्ये सप्टेबरच महिन्यात नोंदवल्या गेलेल्या उच्चांकापेक्षा दूप्पट आहे

या नियमांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या पथकांनी व्यक्त केलं असून विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सेवा आणि प्रशासनातल्या त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचनाही केली आहे

या अहवालातील गंभीर दखल घेण्याची गरज असलेल्या नोंदी केंद्रीय आरोग्यसचीव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचीव डॉक्टर प्रदीप व्यास यांना पत्राद्वारे कळवल्या असून त्यात नमूद केलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचना केली आहे

पुरवठावाढीसाठी प्रयत्न होत असले तरी या साठ्यामध्ये वाढ होईल असे वाटत नाही असं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी काल बुलडाणा इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

पणे टाळेबदी पूणे आणि परिसरातील कोरोनाचा सध्याचा प्रादूर्भाव आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता जारी करण्यात आलेले निर्बंध प्रेसे असून संपूर्ण टाळेबदीची तूर्त गरज नसल्याचं स्पष्ट मत केंद्रीय पथकातील सदस्यांनी व्यक्त केलं आहे मात्र त्याचवेळी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचंही या पथकानं म्हटलं आहे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी या पथकातील डॉ जुगल किशोर आणि डॉ घनश्याम पांडे या सदस्यांच्या अभिप्रायाचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे मात्र केंद्रीय पथकानं असं मत नोंदवलं असलं तरी कोरोना नियंत्रणासाठी यापुढं संपूर्ण राज्यासाठी एकाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं असल्यान आता सरकार काय निर्णय घेणार याकडे प्णेकरांचं लक्ष लागून राहीलं आहे दरम्यान टाळेबदीबाबत पुणे व्यापारी महासंघ पालिका आणि जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांच्यात काल रात्री उशीरा विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली मात्र या बैठकीत दुकानं खुली ठेवण्याच्या मागणी बाबत कोणताही तोडगा निघू नं शकल्यानं सर्व सामान्य व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे राज्य टाळेबंदी राज्य सरकारने लागू केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला काल सलग द्सऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवार असूनही अनेक गावांमधल्या बाजारपेठा आणि रस्तेही ओस पडले होते काही ठिकाणी मेडिकलच्या आडून भलत्याच सामानांची विक्री सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवरही पोलिसांकडून नजर ठेवली जात होती तुरळक ठिकाणी मात्र अनावश्यकपणे नागरिक रस्त्यावर आल्याचंही पाहायला मिळालं राज्य टास्क फोर्स बैठक कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी बेड्स आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवणं रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं आणि विशेषत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं यादृष्टीनं तत्काळ कार्यवाही व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोविड कृतीदलाच्या बैठकीत दिले लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून दूरदृष्यप्रणाली मार्फत घेतलेल्या या बैठकीत सांगितलं

गरीब नागरिकांचा विचार न करता केलेल्या टाळेबंदीला आमचा विरोध राहील असं ते म्हणाले अंत्यसंस्कार अकोला अकोला जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गभीर होत असल्यानं शहरातील मोहता मील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा कमी पडू लागली आहे वाढत्या मृत्यूमुळे शहरातील जवळपास सर्वच स्मशानभूमीतील चीता अहोरात्र पेटलेल्या दिसत आहेत

प्रशासकीय यंत्रणेतील हा समन्वय कायमस्वरूपी टिकावा अशीच इच्छा या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळले मात्र रत्नागिरी तालुका त्यात काहीसा वेगळा ठरला आहे

गेल्या वर्षीच्या शिमगोत्सव गणेशोत्सव आणि यावर्षीचा शिमगोत्सव असे गर्दी होणारे तीन मोठे सण साजरे झाले मुंबई ठाणे पुण्यातले चाकरमानी गावांमध्ये आले

प्रत्येकानं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केल्यामुळे या गावांना करोनामुक्त ठेवण्यात ग्रामपंचायतींना यश मिळालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी कोविड रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रत्नागिरीचं जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आलं आहे जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये असलेली डॉक्टरांची आणि इतर पदांची कमतरता लक्षात घेऊन मानधनावर ती पदं भरली जातील असं जिल्हा प्रशासनानं काल जाहीर केलं

नमस्कार